पथकातल्या सदस्यांचे तीन गट करण्यात आले असून आज आणि उद्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या द्ष्काळ सद्रश भागांना हे सदस्य भेट देणार आहेत औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात टेंभापूरी धरण मुर्मी आणि सुलतानपूर या गावांसह जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या जवसगाव आणि बेथलम या गावांना हे पथक आज भेटी देणार आहे

दरम्यान परवा सात तारखेला या पथकाची राज्य सरकारचं मंत्रिमंडळ तसंच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असून आठ तारखेला हे शिष्टमंडळ अहवालासह दिल्लीला जाणार आहे

विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे काल मुंबईत पौष्टिक तृण धान्याबाबतची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकाचं क्षेत्र विस्तार उत्पादन वृद्धी तसंच नवीन वाणांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरता प्रचार आणि प्रसार करुन तृणधान्य लागवड क्षेत्र वाढवणं आवश्यक असल्याचं राज्यपाल म्हणाले गेल्या चार वर्षात राज्य भारनियमन मुक्त झालं असून वीज पुरवठा खंडित झाला म्हणजे भारनियमन नाही असं महानिर्मितीचे संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते राज्यात सध्या कुठेही भारनियमन नाही फक्त थकबाकी असेल त्या ठिकाणीच वीज प्रवठा खंडित केला जातो असं त्यांनी स्पष्ट केलं

मुंबईत काल मेंढीपाळन करणाऱ्या धनगर समाजातल्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं खोतकर यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते मेंढपाळांवर होणाऱ्या हल्ल्याची चौकशी व्हावी मेंढ्यांवरील रोगाचं निदान करण्यासाठी जनेरिक औषधं उपलब्ध करुन द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या

मात्र त्यांच्याविरोधातलं हे प्रकरण विचाराधीन असेपर्यंत आयकर विभागानं कारवाई आदेश लागू करु नये असंही न्यायालयानं सांगितलं आहे याप्रकरणी पुढची सुनावणी आठ जानेवारीला होणार आहे

देशभरात इंटरनेट सुविधेचं जाळ विस्तारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा उपग्रह पंधरा वर्ष कार्यरत असेल

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

संतोष टारफे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तत्परतेनं सोडवाव्यात असे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहेत काल औरंगाबाद इथं या धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले यावर्षीची दष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनानं गाळ पेरा क्षेत्रात चारा पिक घेण्यासाठी विनाश्रल्क जमीन पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त संख्येनं गाळ पेरासाठी अर्ज करण्याचं आवाहन चौधरी यांनी यावेळी केलं

द्विटरवरून निवृत्ती जाहीर करताना गंभीरनं इंडियन प्रिमियर लीग आयपीएल स्पर्धेतही यापुढे खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे

मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग अंतर्गत वेळेत आणि विनाव्यत्यय जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी लातूर शहर आणि तालुकास्तरांवर स्वतंत्र कक्ष सुरू करावेत अशी मागणी लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल करण्यात आली यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून नियमाप्रमाणं सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं

राजा यांनी निलंबित केलं आहे हे कर्मचारी आजारी नसताना आजारी रजेवर गेले होते या कर्मचाऱ्यांची चौकशी चालू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ही गाडी आज सकाळी आदिलाबादहून सुटून नांदेड औरंगाबाद मार्गे उद्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुंबईत दादरला पोहोचेल उद्या मध्यरात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी दादरहून परतीच्या प्रवासाला परत निघणार आहे औरंगाबादच्या सह विक्रीकर आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुंडे यांना काल या संदर्भातलं पत्र प्राप्त झालं आहे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं गोवर रुबेला लस दिल्यानंतर आरोग्याच्या समस्या उद्दवल्यानं पाच विद्यार्थ्यांना तर पालम इथं सहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे औरंगाबादच्या आरोग्य विभागाच्या संचालकांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी काल बीड इथं संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला